राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना मोदी म्हणाले की खेळाचा थेट संबंध तंदुरुस्तीशी असून तंदुरुस्ती हा केवळ शब्द नाही तर निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक अट आहे तंदुरुस्ती हा भारतातील जीवनाचा अविभाज्य भाग राहिला असून काळाच्या ओघात लोक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करु लागले मध्रमेह अतितणाव यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आहे आपल्या जीवनशैलीतील छोटे बदल हे आजार रोखू शकतात या बदलांसाठी देशाला प्रेरित करण्यासाठीच फिट इंडिया मोहीम आहे असं त्यांनी सांगितलं

अशिष शेलार यांनी पुणे येथे केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या फिट इंडिया या मालिकेतील पुण्याच्या वडगाव शेरी इथल्या महापालिका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते

टेनिस फुटबॉल लंगडी या खेळांचा यात समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राला अधिक सक्षम करायचं आहे यासाठी तूमचा जनादेश हवा आहे असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज परभणीकरांना केलं ते आज भाजपाच्या महाजनादेश यात्रेनिमित्त परभणी इथल्या पाथ्री इथं आयोजित जनसभेत बोलत होते गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भक्तांची प्रवासी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी या काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तसंघ इतर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मात्र ही बंदी दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचे गप्त सिलेंडर लिक्विड मेडीकल ऑक्सीजन आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू नसेल

याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धन मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार अवधृत तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर अवधूत तटकरे हे शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे मात्र या भेटीत राजकीय चर्चा झाली असली तरी पक्ष प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही कार्यकत्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत आपण निर्णय घेणार आहोत असं अवधूत तटकरे यांनी भेटीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं गडचिरोली जिल्ह्याच्या भौतिक तसंच सामाजिक विकासाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असून समस्या जैसे थे ठेवण्याचं धोरण राज्यकर्ते अवलंबत असल्याची टीका काँप्रेसचे प्रचार समितीप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी आज वार्ताहर परिषदेत केली काँप्रेसच्या महापर्दाफाश यात्रेनिमित्त गडविरोली इथं ते बोलत होते

आदिवासी भागाच्या विकासासाठी निधी देण्याची संवेधानिक व्यवस्था आहे परंतु आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बंधारे बांधण्याच्या कामात पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप पटोले यांनी केला दरम्यान आज चंद्रपूर इथंही महापर्दफाश यात्रा काढण्यात आली चंद्रपूरच्या गांधी चौकात झालेल्या सभेत खासदार बाळू धानोरकर माजी आमदार सुभाष धोटे आणि जिल्ह्यातले काही प्रमुख नेते उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी धुळे जिल्ह्यात प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करावी तसंच तातडीनं आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी सूचना धुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांनी केली आहे गुंतवणूकदारांनी वित्तीय समभागांची विक्री करण्याला प्राधान्य दिल्यामुळे शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले पैरा अथलिट दीपा मलिक यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला गेला

याशिवाय राष्ट्रपतींनी द्रोणाचार्य पुरस्कार द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त आज वाशिमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांच्या वतीनं शिवाजी माध्यमिक शाळेतून रस्ती काढण्यात आली माध्यमीक शिक्षणाधिकारी यांनी रस्तीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा सोलापूर महानगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यावेळी पालकमंत्री देशमुख यांनी या सूचना दिल्या वाशिम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे कारंजा तालुक्यात कामठवाडा इथं अकोला पांढरकवडा बसच्या मागच्या चाकाखाली दुचाकी येऊन एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा अमरावती इथं दवाखान्यात मृत्यू झाला दुसऱ्या घटनेत मंगरूळपीर तालुक्यातल्या शेत शिवारात विजेच्या धक्क्यानं एका व्यक्तीच्या मृत्यू झाला येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं सांगितलं आहे